शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला काल राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी आपल्या निवासस्थानी संवाद साधताना ते बोलत होते शाळा आणि परिसराचं शिक्षकांनी डिजिटल रुपांतरण करावं असं सांगून ते म्हणाले की शिक्षणाच्या प्रसारासाठी शिक्षकांनी केलेलं काम अभिनंदनास पात्र आहे उपराष्ट्रपती वेंकय्या नायड्र आज नवी दिल्लीत हे पुरस्कार प्रदान करतील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातले उपक्रमशील शिक्षक विक्रम अडसूळ यांना यंदा राज्यातून एकमेव राष्ट्रीय शिक्षक प्रस्कार जाहीर झाला आहे महाराष्ट्रातील राज्य शिक्षक प्रस्कार विजेत्या शिक्षकांसाठी भिलार या पुस्तकांच्या गावात आठवणीतील गाणी या मराठी हिंदी गाण्याच्या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाच आयोजन काल करण्यात आलं होत राज्याच्या विविध भागातून आलेल्या या शिक्षकांनी यावेळी जुनी नवी गाणी गाऊन आनंद लुटला मंत्रिमंडळ निर्णय ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांना निवासासाठी वाटप करण्यात आलेल्या शासकीय जमिनीवरील शर्तभंग नियमानुकूल करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी त्यात सुधारणा करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला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 कळसकर अंधश्रद्वा निर्मूलन समितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या वेळी त्यांच्यावर गोळ्या झाडणारा सचिन अन्दुरे बरोबर दुसरा हल्लेखोर शरद कळसकर होता अशी माहिती काल पुण्याच्या सत्र न्यायालयात सीबीआयच्या वतीनं देण्यात आली

अंदुरेनं डॉक्टर दाभोलकर यांच्यावर एक गोळी झाडली तर कळसकरनं दोन गोळ्या झाडल्या असं सीबीआयचे वकील विजयक्मार ढाकणे यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस एम ए सय्यद यांच्यासमोर सांगितलं

दरम्यान मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आपल्याला बेकायदेशीररीत्या ताब्यात घेवून छळ केल्याबद्दल न्यायालयाच्या देखरेखी खाली विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी अशी कर्नल प्रोहित यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिकाहि काल फेटाळण्यात आली स्वाईन फल बाईट स्वाईन फ्लूच्या विषाणूस पोषक वातावरण निर्माण झाल्यान रुग्णामधील धोका वाढला आहे

गर्भवती महिला मध्मेह आणि इतर आजार असलेल्या रुग्णांनी लसीकरण करुन घ्यावे आणि सामान्य रुग्णांनी फ्लूची लक्षणे दिसून आल्यास दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे याबाबत अधिक माहिती देताना राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ प्रदीप आवटे म्हणाले स्वाईन फ्लूच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी जनतेचा सहभागही तेवढाच मोलाचा आहे कारण की आपल्याला माहित आहे की हा शिंका खोकल्यावाटे हवेवाटे पसरणारा आजार आहे त्याच्यामुळे या अनुशंगानं घ्यायची जी खबरदारी आहे ती खूप गरजेची आहे विशेषतः गणपती उत्सव येतो आहे या काळामध्ये पुणे आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सवाचं वातावरण असतं ग्रामीण भागामधील अनेक मंडळी इकडे येतात त्यामुळं ज्यांना सर्दी खोकल्यासारखा विकार आहे त्यांनी अशा गर्दीपासून दूर राहणं या सगळ्या गोष्टी स्वाईन फ्लूला प्रतिबंध आणि नियंत्रणात ठेवण्याकरिता आवश्यक आहेत हे जर आपण करु शकलो तर निश्वितपणे ही जी वाढ आपल्याला या महिन्यात दिसते आहे ती आपल्याला कमी करता येऊ शकते

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्यांनीही त्याला दुजोरा दिला आहे ऐकू या त्याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून एका बाजूला पुणे हे राहण्याच्या दृष्टीनं सर्वात चांगलं शहर म्हणून गौरव होत असतानाच दुसऱ्या बाजूला वाहनांच्या वाढत्या संख्येमुळं शहरातील नायट्रोजन डायऑक्साईडच्या प्रदूषणातही जवळजवळ दीडपट वाढ झाल्याचं निष्पन्न झालं आहे या प्रकारच्या प्रदूषणात देशात दिल्लीपाठोपाठ पुण्याचा क्रमांक लागत असल्याचं मत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं व्यक्त केलं आहे नायट्रोजन डायऑक्साईडच्या प्रदूषणामुळं पुणेकर नागरिकांना फुफ्फुसाचे आणि पर्यायानं क्षसनाचे दिर्घकालीन विकार होऊ शकतात असा इशारा वैद्यकीय सूत्रांनी दिला आहे अर्थात त्यावरील उपाययोजनेची जबाबदारीही आपोआपच पुणेकरावर येऊन पडली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

पुणे विभागातील नऊ कोकण पाच नागपूर सहा नाशिक दोन औरंगाबाद तीन आणि अमरावती विभागातील सात स्थानिक स्वराज्य संस्थांचा यामध्ये समावेश आहे

या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ काल जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते झाला

विशिष्ट परिस्थितीत समुद्राचं पाणी थंड होतं यालाच स्थानिक भाषेत समुद्राला शेळ लागली असं म्हणतात सध्या अशी स्थिती सिंधूर्द्गच्या समुद्रात आहे ऐक्या यावाबतची रंजक माहिती सध्या कोकण किनारपट्टीवर मासळी हंगाम सुरू होऊन किनाऱ्यालागतच मोठया प्रमाणात मासळी सापडते मात्र या दिवसांत किनाऱ्यानजीक मोठ्या प्रमाणात मासे सापडण्याचं कारण मोठं रंजक आहे उबदार असणारं समुद्राचं पाणी पावसाळा संपण्याच्या काळात सूर्यप्रकाशाअभावी काही प्रमाणात थंड होतं या स्थितीला कोकण किनारपट्टी भागात स्थानिक भाषेत शेळ लागणे असं म्हणतात समुद्राच्या तळभागातलं पाणी जास्त थंड होत त्यामुळे काही प्रजातीचे मासे उबदारपणा मिळवण्यासाठी आणि खाद्यासाठी समुद्राच्या पृष्ठभागावर तसंच किनाऱ्याच्या दिशेनं येतात असे स्थानिक मच्छिमारांच म्हणणं आहे पण तज्ज्ञांच्या मते शेळ लागणे प्रकारात मासे उबदारपणा मिळविण्यासाठी सम्द्राच्या पृष्ठभागावर येत नाहीत तर खोल पाण्यात होत असलेल्या थंड स्थितीमुळं माशांना खाद्य मिळत नाही आणि त्यामुळे ते खाद्याच्या शोधात किनाऱ्यापाशी येतात आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुद्र्गह्न निलेश जोशी परस्कार नांदेड जिल्ह्यातल्या गोरटे इथल्या श्री दासगण् महाराज प्रतिष्ठानच्या वतीनं स्वामी वरदानंद भारती यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा अनंतश्री प्रस्कार यावर्षी डोंबिवली इथले वैद्य विनय वासुदेव वेलणकर यांना जाहीर झाला आहे येत्या शुक्रवारी स्वामी वरदानंद भारती यांच्या पुण्यतिथीला गोरटे इथं हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं यासह इतर बातम्या आपण केव्हाही वाचू ऐकू शकता ऑल इंडीया रेडीयो न्यूज पुणे या आमच्या फेसब्क पेजवर तसंच ऍट एआयआर न्यूज पुणे या ट्विटर हँडलवर नमस्कार